गौरी लंकेश यांच्या हत्येचा कट पाच वर्षांपासून आखण्यात आला होता असंही आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे

ा झापूर धरणातलं पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडावं या मागणीसाठी बोरी रेणापूर क्रिं कोरड्या नदी पात्रात आज सहाव्या दिवशीही बेमुदत धरणं आंदोलन सुरु आहे दरम्यान आज माजी केंद्रीय मंत्री तसंच भाजप नेत्या सूर्यकांताताई पाटील उमरखेडेचे आमदार राजेंद्र नजरधने यांनी आंदोलकांना मुख्यमंत्री जलसंपदा मंत्र्यांची भेट घेऊन पाणी सोडण्याचं आश्वासन दिलं

सबरीमाला मंदिरात महिला भक्तांना पूजा करण्यासाठी दोन दिवसांची वेगळी वेळ निर्धारित केली जाऊ शकते अशी विनंती केरळ सरकारनं केरळ उच्च न्यायालयाला केली आहे

या संदर्भातील याचिकेंच्या सुनावणी वेळी केरळ सरकारनं ही सूचना केली प्रधानमंत्री उज्वला योजनेमुळे देशातल्या लाखो कुटुंबांना लाभ झाला आहे या योजनेच्या वाशिम जिल्ह्यातल्या लाभार्थी अनिता खरसडे यांनी माहिती दिली

मृतांमधे काही शालेय विद्यार्थ्यांचाही समावेश आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे कर्नाटकाचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनीही घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून प्रशासनाला तातडीच्या बचाव आणि आणि मदतकार्याचे आदेश दिले आहेत

या लसीमुळे बालकांना गोवर आणि रुबेला या आजारापासून संरक्षण मिळणार आहे या संदर्भातील मनपा प्रशासनानं मोहिमेची पूर्ण तयारी केली असल्याची माहिती आज परभणीत जिल्हा प्रशासनानं पत्रकार परिषदेत दिली

देशपातळीवर ही पहिलीच मोठी मोहिम असून यात साडेतीन कोटी बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे महाराष्ट्रात सर्व शासकीय यंत्रणांद्वारे हे लसीकरण शहर ते अगदी गावपातळीपर्यंत करण्यात येणार आहे बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव क्रि फटाके व्यवसायीकाच्या विरोधात अवैध सावकारी संदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला आहे

जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आज जुन्या मोंढ्यातल्या एका गोदामावर छापा टाकून चारचाकी वाहनांच्या फिनसह सुट्या भागांचा मोठा साठा जप्त केला आहे वाहनांचे हे भाग चोरीचे असल्याचा संशय असुन या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे कोल्हापूर रत्नागिरीमार्गावरच्या आंबेवाडीजवळ रेडे डोहात आज सकाळी गाडी बुड्रन झालेल्या दुर्घटनेत पाच जण ठार झाले टायर फुट्टन कारवरचा ताबा सुटल्यानं ती डोहात कोसळली त्यामुळे हा अपघात झाला

अग्निशमन दलाचे जवान आणि जीवनज्योत आपतकालीन सेवा संस्थेच्या जवानांनी मृत आणि जखमींना पाण्याबाहेर काढलं गणपती प्रळे िंग देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर घरी परतत असताना काळानं घाला घातला या दुर्घटनेमुळं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे भारताची मुष्टीयुद्धपट्र मेरी कोमनं जागतिक महिला मुष्टीयुद्ध स्पर्धेत सहावं सुवर्णपदक पटकावत शििहास घडवला आहे

ही ऐतिहासिक कामगिरी करत मेरी कोम जागतिक महिला मृष्टीयुद्धात आतापर्यंतची सर्वात यशस्वी खेळाडू ठरली आहे

जागतिक महिला मुष्टीयुद्ध भारताला आतापर्यंत एक सुवर्ण आणि दोन कांस्य पदकं मिळाली आहेत जागतिक महिला मृष्टीयुद्ध स्पर्धेत पटकावलेल्या ऐतिहासिक सहाव्या सुवर्ण पदकाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मेरी कोम हिला शुभेच्छा दिल्या आहेत तिच्या या विजयानं प्रेरित होऊन देशातले बालक आणि बालिकाही आपलं लक्ष्य प्राप्त करण्यात यशस्वी होतील अशी आशा राष्ट्रपतींनी व्यक्त केली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मेरी कोमला शुभेच्छा देत तिचा विजय सर्व खेळाडूंना प्रेरणा देणारा असल्याचं म्हटलं आहे मेरी कोमची कामगिरी विशेष असून भारतासाठी गौरवास्पद असल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनीही मेरी कोमला शूभेच्छा दिल्या आहेत आजचा दिवस सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे येत्या दोन दिवसात राज्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं आणि स्वच्छ स्र्यप्रकाशित राहिल असा हवामान खात्याचा अंदाज आहे